जावडेकर यांचं मत

विधान परिषदेत अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कामकाजातल्या विषयांवरून तसंच नियोजित वेळेवरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला परंतु या साऱ्या हरकती सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावल्या नंतर आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा म्द्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला परंत् सभापतींनी या सर्व बाबी फेटाळल्याम्ळं विरोधक आक्रमक झाले त्याम्ळं सभागृहात प्रचंड गदारोळ झाला याच गदारोळात सभापतींनी प्ढचं कामकाज उरकून घेतलं त्यानंतर सभागृहाचं कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केलं कामकाज पून्हा सुरू होताच शोकप्रस्तावावर चर्चा सुरू झाली

महिलांवरील अत्याचारच्या विरोधात कठोर कारवाईची तरतूद असणाऱ्या शक्ति विधेयकालासुदधा विधान सभेत यावेळी मांडण्यात आलं विधानसभेत शेतकरी वर्गावर विनाकारण अन्याय होत असल्याकडं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न रवी राणा आणि इतरांनी केला आजपासून सुरू झालेले दोन दिवसीय अधिवेशन प्रेसं नाही आमदार या अधिवेशनातच जनतेचे प्रश्न मांडू शकतात इतर राज्यात आठ दहा दिवसांचं अधिवेशन चालू असता इथं दोनच दिवस होत असल्याबददल अध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली या संदर्भात नियमावली दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकत्र बसून तयार करावी आणि प्ढचं अधिवेशन अधिक काळाचं होईल याची खबरदारी घ्यावी अशी सूचना अध्यक्षांनी केली शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत म्ख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडनवीस यांनी केली प्रारंभी काही सदस्यांनी फलक सभागृहात फडकवले यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रवणी मागण्यांचं विधेयक मांडलं तर विविध खात्यांची दहा विधेयकं त्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी चर्चेसाठी मांडली अध्यक्षांनी चार तालिका अध्यक्षांची घोषणा केली तर या विधेयकांवर चर्चा कधी घेणार असा सवाल स्धीर मुनगंटीवार यांनी केला गेल्या काही काळात निधन झालेल्या सदस्यांना आदरांजली वाहणारा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडला त्याला अन्मोदन देणारी भाषणे विरोधी पक्षनेते फडनवीस उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी केली दरम्यान अधिवेशन सूरु होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत सरकारविरोधी घोषणाबाजी केली तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी विधीमंडळ परिसरात ढोल वाजवून आंदोलन केलं प्रश्न तेवत ठेवण्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं धोरण असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद नवी दिल्लीचे महासंचालक डॉ शेखर मांडे हे या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवित आहेत कोरोनाच्या परिस्थितीत लस हा सध्या एकमेव उपाय असून यासाठी अनेक राष्ट्रांत चढाओढीसह प्रयत्न चालू असून भारत देश लसनिर्मितीच्या बाबतीत इतर देशांइतकाच सक्षम असल्याचं डॉ शेखर मांडे यांनी आग्रही प्रतिपादन त्यांच्या भाषणादवारे केलं

मराठी विज्ञान परिषदेचा पहिला पीएच डी विदयार्थी दीपंकर बिस्वास डॉ अजय महाजन आणि निसर्गयात्री संस्था रत्नागिरी यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला आदिवासी विकास पाडवी आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक विचार करत असल्याचं आदिवासी विकास मंत्री अॅड

पाडवी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत सांगितलं कर्मचाऱ्यांनीही शासकीय योजना तळागाळातल्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहचवण्यासाठी वित्तीय शिस्त आणि कार्यक्षमता वाढवावी तसंच खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती जमा करण्यांचं काम तातडीनं पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे अशा सूचना त्यांनी केल्या कोरोना जावडेकर भारतानं कोरोना महामारीची परिस्थिती योग्य पदधतीनं हाताळली असल्याचं मत माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे नवी दिल्ली इथं आयोजित आंतरराष्ट्रीय कोरोना विषाणू लघूपट महोत्सवात ते आज बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी महिन्यातच या महामारीचा धोका ओळखल्याम्ळं या महामारीवर नियंत्रण मिळवता आलं पूर्ण वर्षभर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीनं काम होत असल्यामुळं हे शक्य झालं असंही ते म्हणाले

टेलीमेडिसिन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ई संजीवनी टेलीमेडिसिन सेवेअंतर्गत देशात एकूण दहा लाख रूग्णांना ऑनलाईन उपचार विषयक सल्ला देण्याचा विक्रम आज गाठण्यात आला टेलिमेडिसिन अंतर्गत रूग्णांना इंटरनेटच्या मदतीनं दरूस्थ आरोग्यविषयक सल्ला आणि इतर सेवा दिल्या जातात या सेवेमळं आरोग्यसेवांची व्याप्ती वाढली आहेच शिवाय आरोग्य सेवांचा दर्जाही सुधारला आहे तसंच वेळ आणि पैशांचीही बचत होतं आहे ही सेवा देशभरातील सहा हजार आरोग्य आणि निरामयता केंद्रांद्वारे वापरली जाते

या योजनेअंतर्गत संबंधित काळातील मालमता करावरील शास्ती काही प्रमाणात माफ होणार आहे

राधाकृष्णन बी यांनी या संबंधीचे आदेश जारी केले आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरत्दीन्सार आय्क्तांस प्राप्त अधिकाऱ्याच्या अन्वये ही योजना लागू करण्यात आली आहे

शेतकऱ्यांच्या शेतमालाला मुंबलक भाव देण्यासाठी कायद्याची निर्मिती झालेली आहे असं मत राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी आज नागप्रात पत्रकार परिषदेत मांडलं

सर्व केंद्रीय मंत्री या कायदयात स्धारणा करण्यासाठी आग्रही आहे पण मोर्चेकरी कायदाच मागे घ्या या मागणीला रेटून आहे कायद्यात हमी भावाची स्पष्ट उल्लेख असून गैरसमज पसरविण्यात येत आहे असं बावनक्ळेनी सांगितलं महाराष्ट्रात या कायद्याला विरोध नाही कंत्राटी आणि सेंद्रीय शेतीची उत्तम सांगड या कायद्यात आहे तसंच कंत्राटी शेतीचे आध्निकीकरण गरजेचं आहे असं त्यांनी नमूद केलं शेतीचे उत्पादन आणि ग्णवत्ता वाढविणे गरजेचं असून नागप्रातील अनेक शेतकऱ्यानी आध्निकतेची कास धरून भरघोस उत्पन्न घेतलं असल्याकडं बावनक्ळे यांनी लक्ष्य वेधलं दरम्यान आज कृषी कायदयाविरोधात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील स्थानिक वर्धा रोड निवास स्थानासमोर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नागप्रातील कार्यकर्त्यांनी घोषणा देत प्रदर्शन केलं सदर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे

या योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात

इच्छ्कांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा अर्जाचा नमुना सुधारित स्वरुपात असावा

अनेक मैदानं गाजवणारा कुस्तीपटू अशी त्यांची ओळख होती खंचनाळे यांनी आपलं आयुष्य कुस्तीच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेचलं तसंच अनेक उतम मल्ल घडवले त्यांचं कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खंचनाळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या पाली प्राकृत विभागाचे माजी विभाग प्रम्ख पाली आणि बौद्ध साहित्याचे अभ्यासक साहित्यीक डॉ विमलकिर्ती यांचं कोविडम्ळं आज द्पारी नागप्र इथं निधन झालं

भदंत आनंद कौशल्यन यांच्या सोबत होते

बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे आणि पत्रांचे मराठीतून हिंदी भाषांतर करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे महात्मा फुले यांच्या साहित्याचे मराठी ते हिंदी भाषांतरही त्यांनी केले पाली ग्रंथांचे मराठी आणि हिंदी भाषांतर करून त्यांनी आपले योगदान दिले आहे नागपर ग्रामीण शाळा कोरोना प्राद्र्भावा म्ळे गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेल्या नागप्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा आज पासून सुरू झाल्या आहेत

यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी नुकतेच आदेश निर्गमित केले आहेत